यंदा प्रथमच सर्वसामान्य नागरिक देखील ही कामगिरी पाहण्यासाठी इस्रोच्या प्रेक्षक कक्षात उपस्थित होते राजकीय घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला फक्त काही तास शिल्लक असताना नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची एक बैठक बोलावली होती गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या यशामध्ये सहभागी झाल्याबद्दल यावेळी सर्वाचे आभार मानण्यात आले तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजनही करण्यात आलं होतं राष्टीय लोकशाही आघाडी पन्हा एकदा बहुमतानं निवडून येईल असा विश्वास सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला

केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर काय निर्णय घ्यायचा याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली मतमोजणी उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीची राज्यातली तयारी पूर्ण झाली आहे ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या अनुषंगानंही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे सर्व मतदार संघांमधील निकाल फेरी पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहेत

जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे वत्त विभाग तयारी जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं वृत्तांकन करण्यासाठी आकाशवाणीचा वृत्त सेवा विभागाही सज्ज झाला आहे

हा कार्यक्रम एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवरुन प्रसारित होणार आहे तसंच तो युट्युब चॅनलवरही थेट उपलब्ध असेल तसंच देशभरातील सेहेचाळीस प्रादेशिक वृत्त विभाग विशेष कार्यक्रम आणि बातमीपत्र प्रादेशिक भाषांमधून प्रसारित करतील

राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून त्याचं सहक्षेपण होईल

तसंच विविध भारतीच्या पूणे केंद्रावरून खास पूणेकरांसाठी पूणेरी मत हा विशेष कार्यक्रम दूपारी अडीच ते चार या वेळेत सादर होईल

पोलिसांनी शहापुर परिसर आणि दादरा नगर हवेली इथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत

दरोडेखोरांनी दानपेट्या फोडून सात लाख दहा हजार रुपयांची रोकड लूटली होती मराठा आरक्षण वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत सुरु असलेलं आपलं आंदोलन काल मागे घेतलं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर गेले पंधरा दिवस सुरु असलेलं हे आंदोलन काल मागे घेण्यात आलं विराट कोहली आगामी विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक आहे मात्र भारतीय क्रिकेट संघ अत्यंत समतोल असून सर्वोत्तम कामगिरी करण्याचं आमचं ध्येय आहे असं कर्णधार विराट कोहली याने काल सांगितलं आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ आज पहाटे इंग्लंडला रवाना झाला तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं

जाधव यांनी काल दोषी ठरवलं या प्रकरणातल्या इतर दोन आरोपींना न्यायालयानं दोष मुक्त केलं आहे अहमदनगर अहमदनगर शहरातील पारशा खुंट इथं रामपुखाला कार्पेट दुकानाला काल सकाळी आग लागली या आगीत दकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली सांगली वंघित बह्जन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दृष्काळी परिस्थितीच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढला इव्हीएम येत्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी इव्हीएम यंत्रांबरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणी आधीच निकाल दिला असल्यामुळे आता या याचिकेत काहीच अर्थ नाही असं मत सुटीतील न्यायासनानं नोंदवलं दरम्यान स्ट्रॉंग रुममधे इव्हीएम सुरक्षित नसल्याची तक्रार करत यावर कारवाई करण्याची मागणी काँप्रेसनं काल पन्हा निवडणुक आयोगाकडे केली त्यावर इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा आयोगानं दिला आणि याबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावले

या पडताळणीत काही फरक दिसून आल्यास त्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवरील मतमोजणीत व्हीव्हीपॅट पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करावी अशी मागणी केल्याची माहिती काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी वार्ताहरांना दिली निवडणक आयोग निवडणूक आचारसंहिता उल्लंघनासंदर्भातील मतभेद अथवा अल्पमत जाहीर केलं जाणार नाही असं केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्त सूनील अरोरा त्यांचे सहकारी अशोक लवासा आणि सूशील चंद्रा यांच्या पूर्ण सदस्य आयोगानं काल स्पष्ट केलं हे मतभेद अथवा अल्पमत आयोगाच्या नोंदींमध्ये असतील मात्र ते आयोगाच्या आदेशांचा भाग असणार नाहीत असं निवडणूक आयोगानं निवेदनाद्वारे सांगितलं आहे राजीव गांधी स्मतीदिन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीव गांधींच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली यावेळी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली राजभवनात राज्यपालांचे सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी राजभवनातील कर्मचारी अधिकारी पोलीस राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली अपघात बीड जिल्ह्यात काल एका कारची दु्सऱ्या वाहनाशी धडक होऊन कारने पेट घेतला यात कारमधील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती आणि मूलगी गंभीर जखमी झाले आहेत अन्य दोन अपघतात तीनजण दगावले अपघात यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात वेकोली वणी क्षेत्राच्या कैलास नगर वसाहतीत शौचालयाचं गटार स्वच्छ करतांना गुद्मरून दोन सफाई कामगारांचा काल मृत्यू झाला दुसऱ्या एका घटनेत जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारातील दगडाच्या खाणीत जुन्या ब्लास्टिंगचा अचानक स्फोट झाल्यानं एका मजूर दाम्पत्याच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला हवामान् सोलापूर जिल्याएकच्या अक्कलकोट तालुक्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या या दरम्यान एका अल्पवयीन मुलाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला बाकी राज्यभरात उष्णतेचा कहर कायम आहे पुणेकरांना चाळीस अंशांच्या वर तापमानाची सवय होते आहे

पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्रण आणि विदर्भाच्या काही भागात तर मराठवाड्याच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे